महाराष्ट्र राज्य हमाल मापाडी महामंडळाचे अध्यक्ष डॉ बाबा आढाव आजपासून पुणे बाजार समितीच्या कार्यालयासमोर तोलणारांच्या प्रश्नाबाबतचा निर्णय होईपर्यंत बेमुदत उपोषणाला बसले आहेत राज्यातील तोलणारांच्या प्रश्नाबाबतचा अहवाल सुनील पवार समितीनं शासनाकडे सादर करून तीन आठवड्याचा कालावधी उलटला आहे त्यानंतरही निर्णय न झाल्यानं आढाव यांनी हे उपोषण सुरू केलं आहे सर्जनशील संगीतकार सुधीर फडके आधुनिक वाल्मिकी ग

माडगूळकर आणि अष्टपैलू कलावंत पू

देशपांडे यांच्या जन्मशताब्दी वर्षाचं औचित्य साधून माहिती आणि जनसंपर्क महासंचालनालयाच्या वतीनं लोकराज्यचा सप्टेंबर महिन्याचा अंक शताब्दी महोत्सव विशेषांक म्हणून काढण्यात आला आहे आज पुण्यात या अंकाचं प्रकाशन महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळाचे अध्यक्ष डॉक्टर सदानंद मोरे यांच्या हस्ते झालं

अतिवृष्टी परदेशातून थंडावलेली आवक यामुळे बाजारपेठांमध्ये कांदा कडाडला आहे प्ण्यात बाजर समितीत आवक चाळीस टक्क्यांनी घटली असून नवीन माल यायला अजून दोन महिने लागणार आहेत त्यामुळे ग्राहकांना काही दिवस तरी चढ्या दरानं कांदा खरेदी करावा लागण्याची शक्यता आहे पुणे व्रत्तांतासाठी सीमा चोरडिया

विनोदोत्तम करडंकचे संस्थापक हेमंत नगरकर यांनी ही माहिती कळवली आहे

यावेळी सिद्धेश्वर झाडब्रेके आणि अदिती द्रविड यांना विनोदवीर प्रस्कार देण्यात येणार आहे तसेच ज्येष्ठ ध्वनी प्रकाश तंत्रज्ञ मुकुंद फडकले यांचा सत्कार करण्यात येणार आहे पुण्यात उद्यापासून सुरू होत असलेल्या गोल्फ स्पर्धेत अनेक नामांकित गोल्फपट्रंसह क्रिकेटवीर कपीलदेवही खेळताना दिसणार आहे

पहिल्या टप्प्यातील स्पर्धा दिल्लीत मार्चमध्ये झाली स्पर्धेचा दुसरा टप्पा ज्रन मध्ये बंगळ्रूत झाला आता तिसरा टप्पा पुण्यात होतो आहे

कपीलदेव क्रिकेटमध्रन निवृत्त झाल्यानंतर गोल्फ खेळू लागला आहे प्णे महापालिका आणि जिल्हा क्रीडा परीषद यांच्या वतीनं शालेय स्तराच्या जलतरण स्पर्धा सुरू आहेत

ही स्पर्धा टिळक तलावावर सुरू आहे प्रौढांच्या राज्यस्तरीय बॅडमिंटन स्पर्धेत आज प्ण्याच्या खेळाडूंनी आपली मोहोर उमटवली

कोथरुडच्या बॅडमिंटन कोर्टवर ही स्पर्धा पार पडली

दिवसभरात पावसाच्या काही सरी पडण्याचा अंदाज पुणे वेधशाळेनं वर्तवला आहे नमस्कार